पुढचा आदेश येईपर्यंत ही स्थगिती लागू राहील सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती राम सुब्रमण्यन यांच्या पीठानं आज हा निर्णय दिला या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी हे पीठ करत आहे या कायद्यांच्या वैधतेबरोबरच निदर्शनांमुळे बाधित होणाऱ्या जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणाचीही काळजी आपल्याला असल्याचं न्यायालयानं सांगितलं या कायद्यांवरुन निर्माण झालेला तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात चर्चा घडवून आणण्यासाठी एक तज्ञ सभितीही न्यायालयानं नेमली आहे हा प्रश्न जास्तीत जास्त चांगल्या मार्गानं सोडवण्याचा आपला प्रयत्न असून कायदे निलंबित करण्याचा अधिकारही आपल्याला आहे असं न्यायालयानं सांगितलं याप्रश्री तोडगा काढण्यात ज्यांना खरोखरच रस आहे त्यांनी या समितीपुढे बाजू मांडायला यावं असं न्यायालयानं सांगितलं ही समिती कोणताही आदेश देणार नाही किंवा शिक्षा सुनावणार नाही ही समिती म्हणजे या प्रकरणातल्या न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असून ती आपला अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करेल असं सरन्यायाधीशांनी सांगितलं

त्यावर न्यायालयानं शेतकरी संघटनांना आज नोटीस दिली नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देणारा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असल्याचं मत राष्ट्रवादी काँप्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील व्यक्त केलं आहे जोपर्यंत कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी मागे हटणार नाही त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्टीनं जो कायदा स्थगितीयोग्य आहे तो कायदा रद्द करण्याची भूमिका केंद्र सरकारनं लवकरच घ्यावी असंही ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयानं या कायद्यांना स्थगिती दिल्यामुळे शेतकरी आंदोलनाचं एक पाऊल पुढं पडलं आहे मात्र हे कायदे संपूर्णपणे रद्द करणं आणि शेतकऱ्यांना हमीभावाचं कायदेशीर संरक्षण देणारा कायदा करणं आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया संयुक्त किसान मोर्चा अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आणि अखिल भारतीय किसान सभा यांनी दिली आहे त्यासाठी लढा चालूच राहील असंही या संघटनांनी म्हटलं आहे लोकशाही वाचवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावं यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप सत्राला संबोधित करताना बोलत होते भारताला नव्या उंचीवर नेण्याचं आत्मनिर्भर बनवण्याचं काम देशातली यूवा पिढीच करेल असा विद्वास त्यांनी व्यक्त केला वंशवाद हे राजकीय आणि सामाजिक भ्रष्टाचाराचं मूळ कारण आहे असं ते म्हणाले नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे देश उभारणीच्या दिशेनं एक पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं

स्वामी विवेकानदांच्या विचारांचं महत्त्व मोदी यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केलं लोकसभेचे सभापती ओम विर्ला शिक्षण मंत्री स्मेश पोखारीयाल निशंक युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रीजीज् यांनीही यावेळी आपले विचार मांडले राष्ट्रीय युवा संसद महोत्सवादरम्यान झालेल्या स्पर्धेत उत्तर प्रदेशच्या मुदिता मिश्रा हिला प्रथम क्रमांक मिळाला महाराष्ट्राच्या अयति मिश्रा हिला दुसरा तर सिक्कीमच्या अविनम याला तृतीय क्रमांक मिळाला कोरोना विषाणूच्या संकटामुळे अनेक व्यावसायिकांना तसंच पथविक्रेत्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला मात्र केंद्र सरकारनं सुरू केलेल्या प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधी योजनेनं या पथविक्रेत्यांना नवसंजीवनी दिली गडचिरोली धिले सुकरु खेडेकर हे त्यापैकीच एक आपला अनुभव त्यांनी आकाशवाणीला सांगितला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीब्रारे प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल राज्य निवडणूक आयोगाला जनाग्रह सिटी गव्हर्नन्स अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं आहे केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते राज्य निवडणूक आयुक्त यू पी

मदान यांनी आज ऑनलाईन समारंभात या प्रस्काराचा स्वीकार केला बंगळुरू अल्या जनाग्रह सेंटर फॉर सिटिझनशीप अँड डेमोक्रसी या संस्थेनं हा पुरस्कार दिला आहे नागरिकांचे जीवनमान आणि शहरांचा दर्जा उंचावणे हे या संस्थेचे उद्देश आहे उत्कृष्ट राज्य महानगरपालिका नागरी संस्था राज्य निवडणूक आयोग आणि राज्य वित्त आयोग अशा पाच गटांत राष्ट्रीय स्तरावर हे पुरस्कार दिले जातात हा पुरस्कार म्हणजे आपल्या संपूर्ण राज्याचा गौरव आहे अशी प्रतिक्रिया मदान यांनी व्यक्त केली आहे केंद्र आणि राज्य शासन यांच्या सहकार्यानं सुरू असलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा पाचवा वर्धापन दिन साजरा होत आहे

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आज वाशीम जिल्ह्यात विशेष कार्यक्रमाचं आय़ोजन केलं होतं वाशिम जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी लीड बँक सिएससी केंद्र आणि रिलायन्स विमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिन साजरा करण्यात आला राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी आज स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजन्या होणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनाच्याही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राला लढाऊ राज्याची ओळख तसंच संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाऊ या सर्व मातांची प्रेरणास्थान असल्याची भावना विधान परिषद उपसभापती नीलम गो ्हे यांनी व्यक्त केली राजमाता जिजाऊ जयंती निमित्त शिवसैनिकांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या आजच्या दिवशी महिलांनी स्वसंरक्षणाची जबाबदारी घ्यावी तर पुरूषांनी स्त्रीचा सन्मान करुन रित्रयांकडे पाहण्याची दृष्टी बदलली पाहिजे असंही त्या म्हणाल्या बुलडाणा जिल्ह्यात जिजाऊ जयंती उत्साहात साजरी झाली राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन तसंच जिल्ह्याचे संपर्कमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेडराजा या जिजाऊंच्या जन्मगावी त्यांचं अभिवादन केलं जालना शहरासह जिल्ह्यात विविध पक्ष संघटना तसंच शाळा महाविद्यालयांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती आज उत्साहात साजरी केली भाजपा जिल्हा कार्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं नांदेडमध्ये आज राजमाता जिजाऊ जयंती निमित्त नांदेड मराठवाडा अर्बन कोऑपरेटीव्ह निधी या वित्तीय संस्थेकडून आमदार मोहन हंबर्डे यांनी जिजाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार त्याचे जिल्हानिहाय वाटप केले जाणार आहे

केंद्र शासनानं राष्ट्रीय स्तरावर कोरोना लसीकरण तज्ज्ञांचा गट स्थापन केला आहे त्यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे

सरकारनं कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली असून भारतात तयार झालेल्या आणखी चार लसी लवकरच उपलब्ध होतील

जागतिक बाजारातले कल संमिश्र असूनही मुंबई शेअर बाजारात आज तेजी कायम राहिली

बुलडाणा जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे खरीप हंगामाला जबर फटका बसला होता

संपूर्ण राज्यात काल हवामान कोरडं होतं मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात तर विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली